केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमानं डी डी

सायन्स आणि इंडिया सायन्स या दोन वाहिन्या आजपासून स्रू

भारतीय लष्कर सज्ज

मार्गदर्शन जागतिक हवाई वाहत्क परिषदेचं उदघाटन आज सकाळी मुंबईत नागरी हवाई वाहत्क मंत्री स्रेश प्रभू यांच्या हस्ते झालं हवाई वाहतूक क्षेत्रात झपाट्यानं प्ढं येत असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेष आहे या सर्व देशांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे त्यादृष्टीनं ही परिषद एक चांगला मंच असून आपल्या समोरच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं नागरी हवाई वाहत्क खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या वर्षभरात राज्यसरकार नवी मुंबईचा विमानतळ कार्यान्वित करेल या विमानतळामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्याची भर पड् शकते तसंच मुंबई विमानतळ हे देशातलं सर्वात सक्षम व्यवस्थापन असलेलं एक विमानतळ आहे असं फडणवीस यांनी योवळी सांगितलं येत्या सात आठ वर्षात भारताकडे आणखी एक हजार विमानं असतील तसंच येत्या पंधरा वर्षात एक अब्ज विमान फेऱ्या होतील असं हवाई वाहतूक सचिव आर

चौबे यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं गेल्या चार वर्षात देशांतर्गत हवाई वाहतूक दरवर्षी वीस टक्क्यांनी वाढत असून ही जगातली सर्वात जास्त वाढ आहे असं ते म्हणाले

या निर्णयाम्ळे ओ बी सी सम्हातील समाजघटकांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि द्रदर्शन यांच्या संयक्त विदयमानं डी डी सायन्स आणि इंडिया सायन्स या दोन वाहिन्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत स्वाभाविक वैज्ञानिक दृष्टीकोन अतिशय आवश्यक असल्यानं या वाहिन्या सर्वतोपरी विज्ञानासाठी समर्पीत राहणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी या वाहिन्यांच्या उद्घाटन प्रसंगी दिली वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीम्ळं देशभरातील नवनवीन कल्पनांना तसंच प्रतीभेस भरपूर वाव मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं द्रदर्शनच्या राष्ट्रीय चॅनेलवर डी डी सायन्सचे नियीमत एक तासाच्या कालावधीत कार्यक्रम राहणार असून इंडिया सायन्स या चॅनेलवरून इंटरनेटवर आधारित कार्यक्रम दर्शविल्या जातील असंही ते म्हणाले देशभरात स्मारे तीन कोटी घरांमध्ये द्रदर्शनचे कार्यक्रम बधितल्या जात असल्यामुळं विज्ञानाच्या प्रसारासाठी या नवीन वाहिन्या उपय्क्त ठरतील असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अमीत खरे यांनी यावेळी केलं विज्ञानाला समर्पीत या वाहिन्यांमुळे देशभरातील बालकांची जिज्ञासा पूर्ण होण्यास मदत होईल असं प्रसार भारतीचे म्ख्य अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी यावेळी सांगितलं जगातलं सर्वात मोठ धार्मिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरण पर्व असलेल्या कंभमेळ्याला आज पहाटेपासून मकरसंक्रांती आणि उत्तरायणाच्या पर्वावर उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा यम्ना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वती नदीच्या संगमावर प्रारंभ झाला देश आणि परदेशातून भाविक या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत

आज लष्कर दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पश्चिमेला शेजारी असलेला देश दहशतवादी गटांना प्रोत्साहन देत असून आम्ही त्यांचाही चोखपणे सामना करत असल्याचं ते म्हणाले पूर्वेच्या सीमा क्षेत्रात शांतता टिकवून ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शन तत्वे पाळली जात असल्याचं रावत यांनी सांगितलं लष्कराचं प्नर्गठन आणि साधन साम्ग्रीचे आध्निकीकरण करण्यात येत असल्याची माहिती रावत यांनी दिली फील्ड मार्शल के

तेव्हापासून हा दिवस लष्कर दिवस म्हणून साजरा होतो

सैनिकांचा निग्रह आणि त्यागाचा देशवासियांना अभिमान असून त्यांचं द्र्दम्य धैर्य आणि शौर्याप्ढे आपण नतमस्तक असल्याचं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज नागपूर इथं सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे सफाई कर्मचाऱ्यांच्या म्लांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते

ग्रामीण जनतेचं आरोग्यमान उंचावण्यासाठी यवतमाळमध्ये वारकरी आणि किर्तनकारांची परिषद घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हा राष्ट्रीय ध्वजांकित कार्यक्रम राबवला जात आहे उपलब्ध स्वच्छता स्विधांचा नियमित वापर ग्रामीण कृटुंबाकड्रन स्वच्छतेच्या सवयीचा शाश्वत अंगीकार व्हावा यासाठी भरीव प्रयत्न होणे आवश्यक आहे

ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा पाहिल्यास वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा राज्यावर मोठा प्रभाव आहे

त्याच दिवशी सायंकाळी किंवा द्सऱ्या दिवशी हे ध्वज इतरत्र टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो काही वेळा तसंच विशेष कला आणि क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतरत्र टाकले जातात प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात त्यामुळे आपल्या हातून न न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो हा अवमान टाळण्यासाठी प्लॅस्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री आणि वापर करू नये असे आवाहन वाशीम जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशम्ख यांचं काल संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सांगली जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आलं देशम्ख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्रःख व्यक्त केलं आहे कांग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांनीही देशम्ख यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एडिलेड इथं दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला

विदर्भात थंडीची तिव्रता काही अंशी कमी झाली असून बऱ्याच ठिकाणी हवामान गारठा कमी झाला आहे